निम्न तापी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील साने गुरूजी सहकारी उपसा जल सिंचन योजनेच्या विशेष दुरूस्तीस प्रशासकीय मंजूरी देण्यात आली स्थानिक नागरी संस्थांच्या क्षेत्रात वीज वितरण प्रणालीच्या विद्युत पायाभूत सुविधांवर कर आकारण्यात येऊ नये यासाठी संबंधित अधिनियमांत सुधारणा करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला

तसंच नागपूर येथील रामदेवबाबा युनिव्हर्सिटी आणि पुणे येथील बालाजी युनिव्हर्सिंटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेलाही मान्यता देण्यात आली विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांच्याविरोधात सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत अंबेजोगाई तालुक्यातील पुस गावातील सरकारी जमीन बेलखंडी मठाला त्राम दिली होती ती जमीन पदाचा गैरवापर करुन धनंजय मुंडे यांनी जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतल्याचा आरोप करत राजाभाऊ फड यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती याचिकाकर्त्यानी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती मात्र कोणतीही पावलं उचलली न गेल्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली दरम्यान ही जमीन कोणाचीही फसवणूक करुन खरेदी खत करुन घेतलेली नाही राजकीय सूडबुद्धीनं न्यायालयाची दिशाभूल करुन आपल्या विरुद्ध खोटे आरोप केल्याचा धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे या आदेशासंदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे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

हिमालय पूल दुर्घटनेनंतर पलिकेनं मुंबईतल्या पुलांचं सर्वेक्षण करून त्यात आढळलेल्या धोकादायक पुलांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचं काम हाती घेतलं आहे

हे पूल लोकांच्या सुरक्षिततेसाठीच बंद केले आहेत त्याबद्दल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलगिरी व्यक्त केली असून मुंबईकरांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे या पुलांचं काम पावसानंतर म्हणजे ऑक्टोबरपासून हाती घेतलं जाणार आहे यवतमाळ जिल्ह्यात माळेगाव धि भीषण पाणीटंचाईनं एका महिलेचा बळी गेला आहे माळेगावला बाराही महिने पाणी टंचाईचा सामना करावा लागतो

अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यात अकोली जहाँगीर श्व काही शेतकऱ्यांनी प्रतिबंधित बियाण्यांची लागवड करत आंदोलन केलं शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कापसाचं जनुकीय बियाणं तसंच बीटी वांगी बियाणं पेरण्याचं आंदोलन या शेतकऱ्यांनी केलं दरम्यान या आंदोलनकत्यांजवळ वांग्याचं बीटी बियाणं नव्हतं तसंच कापसाच्या बियाण्याचं कुठलंही पक्टि मिळालं नसल्याचं कृषी अधिकारी मुरलीधर औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर बाजार समितीचे सभापती काकासाहेब पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे चौदा संचालकांनी चार जून रोजी त्यांच्यावर दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर उद्या मतदान होणार होतं मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यातल्या मौजे नायगाव या जन्मगावाला ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली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 दरम्यान नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमधे ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे नांदगाव तालुक्यात एकाच्या अंगावर वीज पडून येवला तालुक्यात दोन महिलांच्य अंगावर भिंत कोसळून त्या मृत्यूमुखी पडल्या पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून रिमझिम पाऊस पडला अकोल्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस नसून आकाश निरभ्र आहे

भारताचा सलामीवीर शिखर धवन याच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तीन आठवडयांसाठी खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे अॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली होती

धवनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत ऋषभ पंत किंवा अंबाती रायुड्रू सलामीला येण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरांनं कळवलं आहे